जमावा कड्रन होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहे गोवंश तस्करीच्या संशयातून जमावा कडून झालेल्या मारहाणींसंदर्भात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाहीत असं स्पष्ट केलं आहे अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं उपाय योजना कराव्यात तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी या संदर्भात काय पावलं उचललीत यावर चार आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे

सर्व बाल देखभाल ग्रह अधिकृत आहेत की नाही तसंच केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाशी संलग्न असल्याची खात्री करावी असंही गांधी यांनी सांगितल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे

अधिवेशनाचं कामकाज स्ररळीत चालू देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात आलं लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी देखील आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे या अधिवेशनात सरकारची विविध मुद्यांवर कोंडी करण्याची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विधी आणि न्याय मंत्रालयाचे उपसचिव के के सक्सेना यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून सरकारचं म्हणणं मांडलं अशी मनाई घालायची असेल तर नागरिक प्रतिनिधीत्त्व कायद्यात सुधारणा करायला हवी असं सरकारच्या वतीनं दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या उत्तराचं समाधान न झाल्यानं विरोधकांनी घोषणा बाजी सुरु केली या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी येऊन सविस्तर उत्तर द्यावं अशी मागणी मुंडे यांनी केली

तर देहहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी इथं मुक्कामी असेल पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज सकाळी परांडा इथून निघाली असून पालखीचा मुक्काम आज बिटरगाव इथं असेल दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत चालणाऱ्या एका दिंडीतल्या एका वारकऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला

आज सकाळी जाफराबाद तालुक्यातून हे दुध संकलित करण्यात आलं होतं

ठाणे जिल्ह्यातलं तानसा धरण आज सकाळ पासून ओसंडून वाहत आहे धरणाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे

यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे

आज द्पार पासून धरणाचे वक्र दरवाजे उचलून पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जाणार आहे